मोदी पंचायत कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात ग्रामीण भारतानं दिलेल्या योगदानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केलं आहे राष्ट्रीय पंचायत राज्य दिनानिमित्त काल देशभरातील ग्राम पंचायतींसोबत विडीयो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना त्यांनी कोरोना संकटातून स्वावलंबनाची गरज दिसून आली असल्याचं सांगितलं प्रत्येक ग्रामसभा प्रत्येक खंड आणि प्रत्येक जिल्ह्यानं आपल्या मूलभूत गरजांबाबत स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले ग्राम पंचायत विकास योजनांची तयारी करण्यासाठी ई ग्रामस्वराज पोर्टल आणि मोबाईल ऍपचा आरंभ त्यांनी यावेळी केला या पोर्टलमुळे योजनांवर वास्तविक देखरेख करणं आणि दायित्वाची खात्री करता येईल

महाराष्ट्रातील पंचायत सदस्यांसोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी शेती उत्पादनासाठी उत्तम किंमत मिळण्याकरिता ई नाम आणि जेम पोर्टलसारख्या डिजिटल मंचांचा वापर करण्याचं त्यांना आवाहन केलं पूणे जिल्ह्यातील मेदनकरवाडी इथल्या युवा सरपंच प्रियांका मेदनकर यांच्यासोबत बोलताना ते म्हणाले

याबाबत आकाशवाणीशी बोलताना त्या म्हणाल्या

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कालच्या वार्ताहर परिषदेत ही माहिती देण्यात आली चाचण्यांच्या संख्येत जेवढी वाढ झाली त्या प्रमाणात चाचणीतून कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न होत नाही ही बाब दिलासादायक आहे

मनकीवात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत

कंटेनमेंट क्षेत्र वगळता देशभरातील टपाल कार्यालये कार्यरत असून त्यांच्यामार्फत औषधं चाचणी संच मास्क सॅनिटायझर्स वैयक्तिक सुरक्षेघी उपकरण आणि वेंटीलेटर्स इत्यादी अत्यावश्यक वस्तू प्राधान्याने पोहोचविल्या जात आहेत

टपाल विभागाच्या प्रचंड व्यवस्थेचा लाभ इतर विभागांनाही देखील घेता येऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं

आता राज्यभरातल्या कोरोनाविषयक बातम्या थोडक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे दौन्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं पुणे परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधावर अधिक भर देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत त्याच बरोबर हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत नियोजनबद्ध कृती कार्यक्रम राबवण्याची गरज असून त्यादृष्टीनं नियोजन करण्याची शिफारस केली आहे तसच विलगीकरण कक्षाची सुविधा आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज भासणार असल्याचंही या पथकानं स्पष्ट केलं आहे

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं काल आणखी दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला

दरम्यान काल मालेगाव इथं सहा जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्याच्या रूग्णसंख्येत भर पडली आहे

नाशिक जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधीत असल्याचा अहवाल काल रात्री मिळाला

पंजाब चव्हाण यांनी काल सांगितलं

त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय होत नसल्यानं तेलंगणा सरकार आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून त्यांची तिथेच राहण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केली आहे अमरावतीतल्या कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या चार कोरोनाबाधित रूग्णांना ते पूर्णपणे बरे झाल्यानं काल घरी सोडण्यात आलं

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात येत आहे विदर्भात नागपूर अकोलानतर आता वध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गरजेनुसार खत आणि बियाण उपलब्ध करून द्याव अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे

आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह मंजिरी गानू पुणे

विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली

या उद्योगातील कामगारांची राहण्याची व्यवस्था त्या परिसरातच असल्याने हे उद्योग सहजपणे सुरु करता येणं शक्य झाल्याचं सूरवसे यांनी स्पष्ट केलं

टुँकर राज्यातील टंचाईग्रस्त भागांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांतांना देण्यात आले आहेत सध्या जिल्हाधिकाऱ्यांवर असलेला कामाचा अतिरिक ताण लक्षात घेऊन हे अधिकार प्रांतांना प्रदान करण्यात आले असून त्याबद्दलचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे हळद विक्री नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माल विक्री करता यावी म्हणून जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती मधील खरेदी विक्री व्यवहारांना परवानगी देण्यात आली असून व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरू केले आहेत काल भोकरच्या बाजारात एक हजार हळद पोत्यांची आवक झाली आहे

खरेदी केंद्र यवतमाळ जिल्ह्यात संपर्कमंत्री संजय राठोड यांनी हमी भावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश काल एका बैठकीत दिले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बठकीत ते बोलत होते

हवामान् विदर्भात काल तुरळक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आजही त्या भागात असाच तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे राज्यात इतस्त्र हवामान कोरडं राहील कोकणातलं तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे विदर्भ मराठवाड्यातल्या कमाल तापमानात काल काहीशी वाढ झाली